या संघटनांच्या माध्यमातून लहान मध्यम आणि भूमीहीन शेतकऱ्यांना कृषी विषयक तंत्रज्ञान दर्जेदार बियाणं खतं कीटकनाशकं आणि आवश्यक अर्थसहाय्य दिलं जाणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात चित्रकूट क्रे बुंदेलखंड द्वतगती महामार्गाची पायाभरणी करणार आहेत केंद्र सरकारनं घोषित केलेल्या उत्तरप्रदेशातल्या संरक्षण उद्योग मार्गिकेला या महामार्गाचा उपयोग होईल हा महामार्ग चित्रकूट बंदा हमीरपूर आणि जलौन या जिल्ह्यांमधून जाईल

वित्तीय तूट भरुन काढण्यासह त्रि आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारनं आपला खिसा काहीसा सैल केला आहे आर्थिक वृद्वीसंदर्भात सरकार अजिबात साशंक नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं

केंद्रसरकारनं अलीकडेच कॉर्पोरेट कर आणि प्राप्तीकरात कपात केली असून त्यायोगे बाजारात व्ययाचं प्रमाण वाढून पैसा खेळता राहील असं त्या म्हणाल्या याशिवाय बैंकांनी विविध श्रेण्यांमधे कर्जसुविधा उपलब्ध करुन द्यावी याकरता अर्थमंत्रालय अनेक उपाययोजना आखत आहे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक काल महाराष्ट्राच्या विधान परिषदेत संमत झालं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच नगराध्यक्ष आणि महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली तरतूद रद्द होणार आहे आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जाईल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवला ही सुधारणा म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय आहे यामुळे घोडेबाजार वाढेल अशी टिका त्यांनी केली महाराष्ट्र सरकारनं विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयांचा तालुका पातळीपर्यंत विस्तार करण्याचा विचार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

रंधवा यांनी दिली नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विबास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं विशेष तपास पथक हिंसाचार झालेल्या भागाचा दौरा करुन महत्त्वाचे साक्षीपुरावे गोळा करत आहे असं ते म्हणाले

ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर समाजमाध्यमांवरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे असं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे अशा प्रकारांवर दिल्ली पोलीसांची करडी नजर असून ते करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा बाारा दिल्ली पोलीसांनी दिला आहे त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही मजकूर नागरिकांनी पसरवू नये असा सल्ला पोलीसांनी दिला आहे

काल त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना भेटून राजपत्रित आणि गैर राजपत्रित रिक्त पदांबद्दल त्यांनी माहिती दिली

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसर कसोटी सामना आज हॅंगल ओव्हल क्रें सुरू झाला आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे न्यूझीलंडनं आपल्या संघात बदल केला आहे एजाझ पटेलच्या ऐवजी नील वाग्नेर याला संधी देण्यात आली आहे भारतानं आर अबिन ऐवजी रवीद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे

नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना ॐ प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत संयुक अरब अमिरात सौदी अरब बहरीन कुवैत ओमान आणि कतार या देशांमधल्या नागरिकांनी मक्का आणि मदिना या ठिकाणी जाऊ नये अशी सूचना सौदी अरेबियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केली आहे